माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी चार वाजता नवी दिल्ली इथं राष्ट्रीय स्मृती स्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांचा पार्थिव देह दीनदयाळ उपाध्याय मार्गावरच्या भाजपा मुख्यालयात असून काही वेळात अंत्ययात्रा निघणार आहे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार चंद्रकांत खैरे राजक्मार धूत भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष प्नम महाजन अनेक केंद्रीय मंत्री खासदार विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनी वाजपेयी यांचं अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली

केरळवर ओढवलेल्या या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी थेट तात्काळ आणि सातत्यपूर्ण मदत पोहचवण्याकरता मंत्रीमंडळ सचिव तत्पर असल्याचं सूत्रांनी सांगितलं समितीची आज पुन्हा बैठक होणार आहे मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे केरळमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे

राज्यात उद्यापर्यंत त्फानी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

केंद्रीय मंत्री के जे अल्फोन्स यांनी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्कारानंतर पंतप्रधान कोचीला रवाना होतील रात्री ते तिथंच थांबणार असून उद्या ते पाहणी करतील असं त्यांनी सांगितलं

गुलपूर क्षेत्रातल्या नागरी भागावर आणि भारतीय चौक्यांवर पाकिस्ताननं उखळी तोफांचा मारा करुन युद्धबंदीचं उल्लंघन केलं भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं सुदैवानं यात कोणत्याही जीवित हानीचं वृत्त नाही

वर्मा यांच्या पाच ठिकाणच्या घरांसोबतच एक स्वयंसेवी संस्था चालवणारे ब्रजेश ठाकूर यांच्या मालमत्तांच्या ठिकाणीही तपास सुरु असल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

आज सकाळी भगवती नगर इथून भाविकांचा जत्था रवाना करण्यास मनाई करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं दरम्यान पूँछ मधल्या मंडी परिसरातल्या बुढा अमरनाथची वार्षिक यात्रा आजपासून सुरु झाली

सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण आणि परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे

ब्लडाणा जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरु असून बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे मात्र अद्यापही जलाशयं भरली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे नंदरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातही अतिवृष्टी झाली आहे रंगावली नदीला मोठा पूर आल्यामुळे सुरत अमरावती महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे

काही वेळाच्या विश्रांतीनंतर पालखीनं शेगावकडे प्रस्थान केलं यावेळी लाखो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत